मध्यप्रदशातलं काँग्रस्तिसरकार उद्या विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरं जाणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी सार्क दश्चिव्या योगदानातून आपत्कालीन निधी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला

कोरोना विषाणुमुळमिर्माण झालख्खा स्थितीचा सामना करताना सार्क सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणतियारी आणि कृती करून यशस्वी झालं पाहिज असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं

कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कुटुंबे कल्याण मंत्रालय वारंवार करत आह गर्दीच्या ठिकाणी जाणं ळावं जर खोकला आणि ताप असल्वितर तिरांशी संपर्क ळावा त्वरित डॉक् तिंचा सल्ला घ्यावा डॉक् तिंकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा

सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं

जम्मू काश्मिरच्या संपूर्ण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतखली रालोआ सरकार सर्व आवश्यक पावलं उचलेल्य असं शाह यांनी सांगितलं यस्या काही महिन्यातच याचव्रिश्य परिणाम समोर यसील असा विश्वास त्यांनी व्यक्त कला

अशी माहिती सीआरपीएफच मिहासंचालक ए